या वादळाला निसर्ग हे नाव देण्यात आलं आहे

त्या खेरीज मुंबईठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ मीरा भाईदर वसई आणि विरार परिसरालाही वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे या काळात राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे

या वादळाम्ळं हवामान खात्यानं लाल दर्जाचा इशारा जाहीर केला आहे त्यामुळं अरबी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे असे आवाहन करण्यात आले आहे नैऋत्य मोसमी पावसानं आज केरळात प्रवेश केला असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सांगितलं आहे राज्यात काल बहतांश भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांतही आज सकाळी मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर आभाळ दाटून आलं आणि वारे वाह् लागले

अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी रात्रभर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली

विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी फळबागा आणि इतर उन्हाळी पिकांचं न्कसान झाल्याचं वृत आहे वाशीम जिल्ह्यात काल संध्याकाळी मान्सून पूर्व पाऊस पडला तर आज सकाळपासून जिल्ह्यातंल वातावरण ढगाळ आहे

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या राजूर परिसरात सुमारे अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली जाफराबाद तालुक्यात आळंद इथं शेतात काम करत असणाऱ्या एका य्वकावर वीज पडल्यानं त्याचा मृत्यू झाला बीड जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी ढगांळ वातावरण होते तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला बीड शहरात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला

यापैकी चार जणांना सारी या आजाराचीही लक्षणं दिसत होती

परभणीत काल दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर दोन जणांना कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं

उस्मानाबादेत काल दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं यापैकी एकजण नळदर्ग इथला तर एकजण उस्मानाबाद तालुक्यातल्या सुंभा इथला आहे

जालन्यातही काल आणखी दोन नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली या दोघीही महिला रुग्ण आहेत यापैकी एकजण अंबड तालूक्यातली तर द्सरी जालना तालूक्यातली आहे

नांदेड जिल्ह्यात आज आणखी तीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली

तिरुअनंतप्रमच्या सरकारी वैदयकीय महाविदयालयाचे उप अधिष्ठाता डॉ संतोष कुमार यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे ते यापूर्वीच मुंबईत पोहोचले आहेत सेव्हन हील्स रुग्णालयात ते कार्यरत आहेत

केरळ आणि मुंबईची तुलनाही त्यांनी फेटाळून लावली आहे केरळमध्ये मुंबईसारखं कुठलंही शहर नाही इथे लोकसंख्या जास्त आहे झोपडपट्टी आहे त्यामुळे इथल्या समस्या वेगळ्यापद्धतीने हाताळण्याची गरज असल्याचे ते म्हणाले देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी अनेक रुग्ण बरे होऊनही घरी जात आहेत मुंबईत असेच एक रुग्ण राजेश शिरभाते आता घरी पोहोचले आहेत

वैदयकीय क्षेत्राने परवडणाऱ्या दरात वैदयकीय सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष दयावे तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आरोग्य योजनांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे देशभरातल्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते द्सऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठ संकट सध्या जगावर आले आहे आणि वैद्यकीय क्षेत्राने त्याचा केलेला सामना आणि कोरोना योदध्यांचे योगदान कौतुक करण्यासारखे आहे टेलिमेडिसीन लोकप्रिय करण्यासाठी नवीन मॉडेल विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली मेक इन इंडियामार्फत देशांतर्गत वैद्यकीय आरोग्य क्षेत्राचा विकास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली कोरोनाच्या प्राद्र्भावाम्ळे निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेता राज्यातल्या सर्व विदयापीठांमधल्या अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांना आतापर्यंत झालेल्या सर्व सीमेस्टरमध्ये मिळालेल्या ग्णांची सरासरी लक्षात घेऊन उतीर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ही माहिती दिली या पद्धतीनं मिळालेल्या ग्णांपेक्षा परीक्षा दिल्यावर आपल्याला अधिक गुण मिळाले असते असं ज्या विदयार्थ्यांना वाटतं त्यांच्यासाठी काही कालावधी नंतर परीक्षा घेतल्या जातील हे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

त्यावेळी सर्वान्मते हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले विदयापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे हा निर्णय महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाला धरून नसल्याचं अभाविपने म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे सध्या परीक्षा रद्द करून सरासरी ग्ण देणं आणि परिस्थिती निवळल्यानंतर विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी एक संधी देण्याची घोषणा करणं हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी न्कसानदायक असल्याचं अभाविपनं म्हटलं आहे हिंदी चित्रपट सृष्टीतले नव्या दमाचे संगीतकार गायक वाजिद खान यांचं आज पहाटे मंबईत निधन झालं

मुत्रपिंडाशी संबंधित जंतुसंसर्गामुळे प्रकृतीत बिघाड झाल्यानं त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांचा आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेल्या दबंग वाँटेड एक था टायगर अशा अनेक चित्रपटांना साजिद वाजिद यांच्या जोडीने संगीत दिलं होतं रेल्वेनं आजपासून सूरु केलेल्या विशेष रेल्वे गाड्यांपैकी नांदेड अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज सकाळी साडे दहा वाजता नांदेड रेल्वेस्थानकावरून रवाना झाली

या विशेष गाड्यांपैकी अहमदाबाद आणि उत्तर प्रदेश इथं जाणाऱ्या विशेष गाड्याही आज मुंबई सेंट्रल स्थानकामधून रवाना झाल्या दरम्यान आणखी चार गाड्या आज अकोला रेल्वे स्थानकांमधून पुढे रवाना होणार आहेत यावेळी प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत नासाच्या दोघा अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश केला आहे बॉब बेहनकेन आणि डग हर्ले असं त्यांचं नाव आहे काल खासगी अंतराळ यान आणि रॉकेटच्या माध्यमातून त्यांनी अवकाशात झेप घेतली होती

अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता हे दोघे अंतराळ स्थानकात सुखरुप पोहोचल्याने स्पेस एक्स या खासगी कंपनीच्या प्रयत्नांना यश आले आहे दरम्यान या यशस्वी कामगिरीबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं नासा आणि स्पेस एक्स कंपनीचं अभिनंदन केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा भागात आज सकाळी स्रक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली यात तीन दहशतवादी मारले गेले दहशतवाद्यांचा एक गट आज पहाटेच्या सुमारास पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून घ्सखोरी करण्याच्या बेतात असताना सुरक्षा दलानं त्यांना हटकलं त्यावेळी ही चकमक उडाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे